महापालिकेचा आरोग्य विभाग घनकचरा विभाग स्थानिक नागरिक हास्यक्लव स्वयंसेवी संस्था शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी केलं आहे प्णे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पी एम पी एम एल तर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखीनिमित्त पुणे शहर आणि उपनगरांमधून आळंदी आणि देह येथे जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे

तसंच पालखी सोहळा सासवड कडे जात असताना दिवे घाट वाहतुकीसाठी बंद असतो

केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकासदर कमी होऊन बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे असा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज पुण्यातील्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला टाळे ठोकण्यात आलं

देशभरातील डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे वाढते हल्ले लक्षात घेऊन प्ण्यातील काही प्रमुख सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी सुरक्षेचे विविध उपाय योजले असून अनेक ठिकाणी वाऊन्सर्सचीही नियुक्ती केली जात आहे याशिवाय साधे इंजेक्शन द्यायचे झाले तरी रुग्णाची लेखी परवानगी घेतली जात असून नातेवाईकांशी उपचारांबद्दल बोलताना त्याचं चित्रीकरण करण्याची प्रक्रिया मोठ्या रुग्णालयातून सुरू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या संख्येवर निर्बंध आणले जात असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आता भाषांतर अधिक सोपं होणार आहे

रियान ट्रलचे विकासक आंनदसागर शिराळकर यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली भाषांतराचं क्षेत्र विस्तारत असून वेगवेगळ्या भाषांच्या भाषांतरला वरीच मागणी सध्या आहे यादृष्टीने हे टूल महत्त्वाचे आहे

योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिले आहेत

खडकवासला धरणातुन पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या चाचणी आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे त्यामुळे बंद पाईपलाईन मधून कमी पाणी येत असून शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे हे काम आणखी सहा दिवस चालणार असून या काळात शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही

त्यामुळे वृद्ध दिव्यांग गर्भवती महिला आणि आजारी प्रवाशांची सोय होणार आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत